कोरोना रुग्णांसाठी त्रिस्तरीय उपचार व्यवस्था प्रणाली अंमलात आणण्याचे निर्देश

पोलीस कोरोनाशी लढण्यात व्यस्त असताना गडघिरोलीत नक्षलवाद्यांना ऊत

कोरेगाव भीमा संशयितांनी अटक टाळण्यासाठी पढे केली कोरोनाचीच ढाल

विभिन्न यंत्रणांकडून मिळालेल्या मृतांच्या आकड्याचा हिशेब मात्र जुळत नाही

चर्चेला उपस्थित नेत्यांमध्ये शरद पवार गुलाम नबी आझाद आणि संजय राऊत यांचा समावेश होता सरकार काय उपाययोजना करतं आहे याची माहिती या नेत्यांना देण्यात आली डॉक्टरांसाठीच्या सुरक्षा उपकरणांच्या तुटवड्याचा मुद्दा बऱ्याच नेत्यांनी उपस्थित केला संभाव्य खर्च लक्षात घेता नवीन संसद भवनाचा प्रस्ताव संध्या बाजूला ठेवा असंही काहींनी सुचवलं

तिथेच आपण सुरक्षित आहात असं बजावून सांगतानाच राज्यावर आलेल्या या कोरोनाच्या संकटातून आपण सगळेच नक्की बाहेर पड़ु अशा शब्दात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल पुन्हा जनतेला आश्वस्त केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सातत्यानं फेसबूकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधित आहेत कालघ्या संवादात बोलताना त्यांनी कोरोनाची राज्यातली स्थिती आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आरोग्य विभागात कामाचा अनुभव असलेले निवृत्त सैनिक परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनी कोरोना विरुद्धच्या या युध्दात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

मास्क नसेल तर संबंधितांना अटक होईल असे आदेशच मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काल जारी केले तर नियमांचं उल्लंघन करत सकाळी फिरायला गेलेल्या नवी मुंबईतल्या बारा जणांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं नंतर जामीनावर त्यांची सूटका करण्यात आली

प्रामुख्यानं प्रतिबंधित भागात झालेल्या या संचलनात पोलिस आयुक्त के वेंकटेशमु सहआयुक्त रवींद्र शिसवे सहभागी झाले होते पृण्यातल्या विविध भागात वाहनांची तपासणी आता कडक केली आहे

डॉक्टर डॉक्टर आणि त्रि आरोग्यसेवक हे कोरोना विषाणूच्या विरोधात सुरू सलेल्या लढाईतले योद्धे आहेत आणि त्यांना सुरक्षेघी सर्व साधनं पुरवणं ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा असं काल सर्वोच्च न्यायालयानं सरकारला बजावलं सरकार आरोग्य सेवकांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेईल असं आश्वासन सरकारी वकीलांनीही या संदर्भातल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिलं चाचणी खर्च खाजगी केंद्रांनी कोरोना चाचणीसाठी अवाच्या सवा दर आकारू नये यासाठी सरकारनं नियामक यंत्रणा उभी करावी असा सल्ला काल सर्वोच्च न्यायालयानं दिला चाचणी शुल्काचा सरकारकडून परतावाही मिळावा असं न्यायालयानं सुचवलं आहे कोरोना चाचणी मोफतच व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं या सूचना केल्या

काय आहे ही व्यवस्था ते सांगणारा हा वृत्तांत कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसलेल्या रुग्णां यापुढेना कोरोना काळजी केंद्रात भरती केलं जाईल आणि ही केंद्र म्हणजे परिसरातील शाळा विलगीकरण केंद्र देखील असू शकतील मात्र त्याठिकाणी पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवणे बंधनकारक राहणार आहे मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना कोरोनासाठी सुनिश्चित केलेल्या आरोग्य केंद्रात भरती केलं जाणार असून त्या केंद्रात प्रत्येक बेडसाठी ऑक्सिजन ची व्यवस्था असणे बंधनकारक राहणार आहे कोरोनाचे पुढील स्टेज चे रुग्ण अतिदक्षता विभाग रक्तपेढी आणि ऑक्सिजन सह अन्य सर्व सुविधा असलेल्या केवळ कोरोना बाधितासाठीच्या रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत या तीनही गटातील उपचार केंद्रांचा एकमेकांशी योग्य समन्वय राहणार असून गरजेनुसार रुग्णांना एका गटातून दुसऱ्या गटातील उपचार केंद्रात हलवलं जाणार आहे आकाशवाणीबातम्यांसाठी पुण्याहुन विनायकसोमणी जीवनावश्यक वस्त नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा रास्त दरात होईल याची खबरदारी घ्या असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करून अन्नधान्य औषधं आणि वैद्यकीय साधनं यांचा पुरवठा सूरळीत होण्याकडे लक्ष द्या असं राज्यांना सांगण्यात आलं आहे राज्य वित्तसहाय केंद्र सरकारनं गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातील जीएसटी भरपाई निधी राज्यांना दिला आहे

पणे विद्यापीठ पूणे विद्यापीठातल्या सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्यूलेशन चे डॉ भालचंद्र प्जारी आणि डॉ

याविषयी अधिक माहिती देताना डॉ भालचंद्र पुजारी म्हणाले

या नंतर ऐकया आमच्या राज्यभरातल्या वार्ताहरांनी कोरोना संदर्भात पाठवलेल्या बातम्या थोडक्यात राज्यात गुटखा बंदी आणि संचारबंदी असतानाही हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी इथे गावकऱ्यांनी काल गुटखा आणि दारुची वाहतूक करणारी जीप पकडली

आतापर्यत कोरोना विषाणूचा शिरकाव न झालेला जिल्हा अशी ओळख निर्माण केलेल्या अकोल्यात गेल्या चोविस तासात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली नगर पालिकेच्या वतीने निर्जतुकीकरण करताना सफाई कामगार आणि ट्रॅक्टर चालकाला केलेल्या मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे

हजारो लोक मुंबई पुणे आणि इतर शहरातून आले असून त्यांची योग्य ती काळजी घेण्याच्या तसंच त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या

अहमदनगर जिल्ह्यात विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येमध्ये सातत्यानं वाढ होत आहे खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकाना आदेश जारी करण्यात आले आहेत हिंगोली जिल्हा परिवहन कार्यालय आणि भरारी पथक जीवनावश्यक वस्तूंचा प्रवठा करणाऱ्या वाहनचालकांना जेवणाची पाकीटं पुरवण्याच काम करत आहे राज्यातील अनेक हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला धार्मीक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात परंत् यंदा कोरोनाच्या सावटा मुळे भाविकांनी मंदिरात न जाता हनुमानाची आराधना घरूनच केली धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे कार्यक्रमही रद्द झाले मुंबईतल्या महापालिकेच्या भाभा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आता या रुग्णालयाला टाळं लावून आमचं विलगीकरण करा अशी मागणी रुग्णालयातील परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी काल आणखी पन्नास लाख रुपयांचा निधी दिला कोरोनासाठी त्यांनी आतापर्यत एक कोटीचा निधी दिला आहे

डहाणू तालुक्यात विव्हळवेढे इथंला प्रसिद्ध महालक्ष्मी मातेचा यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे

आकाशवाणीच्याबातम्यांसठीआमच्याठिकठिकाणच्यावार्ताहरांसह स्वातीमहाळंक पुणे नक्षल पोलीसदल कोरोना संकटाशी सामना करण्यात व्यस्त असल्याची संधी साधत नक्षलवाद्यांनी काल पहाटे अहेरी तालुक्यात कमलापूर लिंगमपल्ली आणि जिमलगट्टा देचलीपेठा मार्गावरील पूलांच्या बांधकामासाठी आणलेले ट्रॅक्टर आणि मिक्सर मशिन जाळून टाकले आणखी एका घटनेत कोरची तालुक्यातील कोहका मोकासा गावाजवळ मोहफुले वेचण्यास गेलेल्या अमाची नक्षलवाद्यांनी काल सकाळी गोळ्या घालून हत्या केली जिवता रामटेके असं हत्या झालेल्याचं नाव असून तो पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी ही हत्या केली असावी असा कयास आहे या घटनेचा निषेध म्हणून गावातील शेकडो नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन नक्षलविरोधी घोषणा दिल्या कोरेगाव कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता या प्रकरणातले संशयित आरोपी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी आपली अटक टाळण्यासाठी कोरोनाच्या साथीचा आधार घेतला आहे सद्यस्थितीत कारागृहात जावं लागणं म्हणजे मृत्यूदंड ठोठावण्यासारखंच आहे

न्यायालयानं काल त्यांच्या या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला हवामान् काल बऱ्याच दिवसांनी राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आजही ते कोरडंच राहील असा अंदाज असला तरी तरी या दोन कोरङ्या दिवसांनंतर उद्यापासून दोन तिन दिवस राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी पुन्हा पावसाची शक्यता आहे